या विधेयकानुसार तांत्रिक मुद्द्यांशी निगडीत गुन्हे हे आर्थिक गुन्ह्यांच्या श्रेणीतून हटवण्यात आले आहेत या विधेयकामुळे भारतीय कंपन्या विदेशी शेअर बाजरात आपली नोंदणी करू शकतात तसंच कंपनी कायद्यासह कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या उल्लंघनाशी संबंधित तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत यामुळे छोट्या कंपन्यांवरील कायदेशीर भार कमी होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत याविषयी बोलताना सांगितलं तरीही फसवणूक बेईमानी आणि जनहिताचे नुकसान यासारख्या गंभीर गुन्ह्यांत कोणतीही गय केली जाणार नसल्याचं सीतारामन यावेळी ठामपणे सांगितलं तर उत्पादक संघटनेसाठी देशातील शेतकरी उत्पादक संस्थांना मदत करेल अशी एक नवीन प्रणाली तयार केली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं

विधेयकात विशिष्ट कायद्यांच्या संबंधात मुदतीची मर्यादा वाढवून दंड माफ करुन अनुपालन संबंधित काही बाबी शिथिल केल्या आहेत हे विधेयक यावर्षी मार्चमध्ये जारी करण्यात आलेल्या अध्यादेशाची जागा घेईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात उत्तर देताना लोकसभेत सांगितलं

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या कायद्यानुसार काही सवलती देण्यात आल्या आहेत

राज्य सरकारांना वस्तू आणि सेवा कराची देयके पुढे ढकलण्यासाठी त्यांचा गैरवापर केला जाईल असे त्यांनी म्हटलं आहे बैठक संसदेच्या व्यवहार सल्लागार समितींन सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाशी संबंधित इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी काल बैठक घेतली विविध पक्षांचे सदस्य यावेळी उपस्थित होते

पक्षादेश शेतीविषयक तीन विधेयकं आज राज्यसभेत मंजुरीसाठी ठेवली जाणार आहेत भाजपानं आपल्या पक्षाच्या सदस्यांना आज राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी पक्षादेश काढला आहे विरोधी पक्ष या विधेयकांना विरोध करत आहेत ही विधेयकं ऐतिहासिक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे तर विरोधक यावरून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे लोकसभेत ही विधेयकं याआधीच मंजूर झाली आहेत

वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीही या बैठकीत सहभाग घेत सर्व राज्यातल्या ऑक्सिजन उपलब्धतेचा आढावा घेतला रुग्णांच्या मृत्यूची रुग्णालयांनुसार आणि जिल्ह्यानुसार नोंद करण्याचं आवाहन कॅबिनेट सचिवांनी यावेळी केलं रॅपीड अँटीजन चाचणी निगेटिव्ह असलेल्या परंतु कोरोनाची लक्षण असलेल्या रुग्णांची आर टी पी सी आर चाचणी करण्याचे निर्देशही यावेळी राज्यांना देण्यात आले चाचणी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद या संस्थेकडून कोरोना तपासणीसाठी घेण्यात येत असलेल्या टाटा सी आर आय एस पी आर च्या अर्थात क्लस्टर्ड रेगुलेटरी इंटरस्पेस्ड शार्ट पैलिंड्रोमिक रिपीट्स या चाचण्या व्यावसायिक तत्त्वावर घेण्यास औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाचं निदान जास्तीत जास्त अचूकपणे करण्यात हा चाचणीसंच यशस्वी ठरला आहे या चाचणी संचासाठी स्वदेशी तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे सी आर आय एस पी आर हे रोगांचे निदान करण्यासाठीचं एक जीनोम एडिटिंग तंत्रज्ञान आहे

सध्याच्या आर टी पी सी आर या चाचण्यांप्रमाणेच या चाचण्यांची अचूकता आहे मात्र आर टी पी सी आर पेक्षा कमी वेळेत आणि कमी खर्चात ही चाचणी होते मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बिहारमधील नऊ महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे

यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची सोय होणार असून राज्याच्या आर्थिक वाढीस मदत होणार आहे

रेल्वे मंत्रालयानं यासाठी मान्यता दिली असल्याचं मध्य आणि पश्चिम रेल्वेनं संयुक्तरित्या जारी केलेल्या निवेदनाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारन केलेल्या विनंतीनुसार ही परवानगी देण्यात आली आहे यातून प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडून त्यांना क्यू आर कोड दिला जाईपर्यंत ओळखपत्र जवळ बाळगावं लागणार आहे महाराष्ट्र सरकारकडून निश्चित केलेल्या आवश्यक श्रेणी कर्मचार्यांगना वगळता इतरांनी स्थानकांवर गर्दी न करण्याची विनंती केली आहे

पवार ठाकरे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली

अतिरेकी एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं पश्चिम बंगाल आणि केरळमधून पाकिस्तान पुरस्कृत अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या नऊ दहशतवाद्यांना काल अटक केली आहे देशभरात विविध महत्वाच्या ठिकाणी स्फोट घडवून आणण्याची त्यांची योजना होती अशी माहिती एन आय ए कडून देण्यात आली आहे या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे प्राथमिक तपासणीनुसार या नऊ जणांना समाज माध्यमांवरून दहशतवादासाठी प्रवृत्त करण्यात आले होते आणि दिल्लीसह अनेक ठिकाणी हल्ले करण्यास उद्युक्त केले होते

शर्मा हा एका चिनी गुप्तचर अधिकाऱ्याबरोबर काम करत होता त्याच्याकडून भारतीय संरक्षण क्षेत्राशी निगडीत काही गोपनीय कागदपत्रे आणि इतर आक्षेपार्ह दस्तऐवज ताब्यात घेण्यात आला आहे चिनी गुप्तहेराला संवेदनशील स्वरुपाची माहिती पुरवण्यासाठी शर्मा याला हवाला मार्गे पैसे दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी एक चिनी महिला आणि तिचा नेपाळी साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे

इटालियन ओपन इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत रोमानियाच्या सिमोना हलेपचा सामना स्पेनच्या गार्बाईन मुगुरुझाशी आज होणार आहे तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात झेक प्रजासत्ताकाच्या करोलिना प्लिस्कोव्हाचा सामना मार्केटा वोंडरुओव्हा हिच्याशी होणार आहे तर पुरुषांच्या गटात या स्पर्धेत नऊ वेळा विजेता राहिलेल्या राफेल नदाल याला डिएगो स्वार्जमैन याच्याकडून उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला